आपल्यासोबत काँग्रेसचे तीसहन अधिक आमदार असुन काही अपक्ष आमदारांचंही समर्थन असल्याचं पायलट यांनी काल जाहीर केलं

दरम्यान या एकंदर स्थितीला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याच्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्या आरोपाचं भाजपनं खंडन करत हा गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्ता संघर्ष असल्याचं म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार राजेश राठोड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती जालना शहरात उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणूची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून आरोग्य पोलीस आणि महसूल यंत्रणा करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे याप्रसंगी बोलताना सांगितले आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यात उभारण्यात आलेल्या या कोविड प्रयोगशाळेत बुरशी विषाणू जिवंत राहू शकणार नाही अशी यंत्रणा बसविण्यात आलेली आहे कोवीड चाचण्यांबरोबरच अनुवंशिकता एचआयव्ही एडस डेंग्यू मलेरिया आदी साथीच्या आजारांच्या चाचण्या याठिकाणी केल्या जातील असं सांगितलं

राजभवनातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली

कर्तव्य बजावत असताना मास्क लावणं सामाजिक अंतर पाळणं आदी कोरोना विषाणूसंबंधी नियमांचं पालन आपण करत असल्याचंही त्यांनी यात नमूद केलं आहे

विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा लागणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं राज्य आरोग्य हमी संस्थेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रणजीत माणकेश्वर प्राध्यापक डॉक्टर अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत

राजभवनातल्या सोळा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे असं असताना या परीक्षा घेतल्या जाव्यात ही राज्यपालांची भूमिका चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे परीक्षा घेतल्यास विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांचं आरोग्य धोक्यात येईल असं द्रचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राऊत म्हणाले

जया बच्चन यांना मात्र याचा संसर्ग नसल्याचं समोर आलं आहे बच्चन यांचे मुंबईतील चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत

राज्यातला मृत्यूदर चार पूर्णांक चार टक्के इतका आहे

निता पाडळकर यांनी सांगितलं

या सर्वांना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे

शहरवासियांच्या सहकार्य आणि सतर्कतेमुळं कालही सर्व ठिकाणी याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल स्वत शहरात प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासकीय बंदोबस्ताचा आढावा घेतला तसंच प्रमुख नाक्यांची पाहणीही केली

यामध्ये उमरगा तालुक्यातले सात तुळजापूर तालुक्यातले पाच उस्मानाबाद तीन तर परंडा तालुक्यातले दोन रुग्ण आहेत

दरम्यान आजपासून उस्मानाबाद शहरात संचारबंदी लागू झाली आहे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशांनुसार जीवनावश्यक वस्तू वगळता या काळात शहरातील सर्व द्काने बंद असतील

दरम्यान नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जनतेनं संचारबंदीची काटेकोर पालन करावं असं आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे त्यांनी या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला दरम्यान संचारबंदी लागू होणार असल्याच कळताच नांदेड शहरातल्या बाजापेठामध्ये नागरिकांनी खरेदीसाठी काल मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती

तर काल सात रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं

पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल ही घोषणा केली या संदर्भातला अधिक तपशील जिल्हाधिकारी जी श्रीकांत लवकरच जाहीर करतील असं त्यांनी सांगितलं

ही संचारबंदी काल संपणार होती दरम्यान गंगाखेड शहरात विवाहनंतरचा स्वागत समारंभ घेण्यात आल्यामुळे त्यातून कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे

या काळात शासकीय कार्यालयं खासगी रुग्णालयं औषधी दुकानं आपत्कालीन सेवा स्वयंसेवी संस्था अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले नागरिक पेट्रोल तसंच गॅस वितरक यांना मुभा देण्यात आली असून दुध विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत द्रध विक्रीस परवानगी असेल असं प्रशासनानं कळवलं आहे

मागील आठवड्यात याच बँकेतील सात कर्मचारी आणि त्या नंतर त्यांचे कुटुंबिय हे बाधित आढळून आले होते

या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय शाळा आणि महाविद्यालयातल्या सुमारे चाळीस हजार शिक्षकांना तीन तासांचं ऑनलाइन प्रशिक्षण दिलं जाणार असून शिक्षकांनी यासाठी नोंदणी करणं आवश्यक असेल

सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला नसल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली

चव्हाण यांच्या अधक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीनं सरकारी वकील मुकुल रोहतगी आणि परमजितसिंग पटवालिया यांच्यासह काल या विषयावर बैठक घेतली त्यात त्यांनी ही माहिती दिली

वरवरा राव यांची पत्नी मुलगी आणि अन्य कुटुंबियांनी काल पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली एक्क्याऐंशी वर्षीय राव हे नवी मुंबईतल्या तळोजा काराग्रहात आहेत त्यांच्याशी द्रध्वनीवरून बोलताना त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीची प्रकर्षानं जाणीव होत असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे

यान्सार विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांनाच सामाजिक अंतराचं पालन करण्याच्या अटींवर सहभागी होता येईल असं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटलं आहे प्रत्येक विवाह सोहळ्याची माहिती लेखी स्वरूपात किमान तीन दिवस आधी आयोजकांनी संबंधित पोलिस स्टेशन ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत यांना लेखी स्वरूपात देणं बंधनकारक आहे तसंच विवाह सोहळ्यात सर्व नियमांचं पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी मुख्याधिकारी ग्रामसेवक यांची राहील असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचारांसाठी जागेअभावी विलंब होत असल्यानं हे रुग्णालय तातडीनं उभं करणं गरजेचं असून संपूर्ण मराठवाड्याला याचा फायदा होईल असं त्यांनी म्हटलं आहे

भारतीय हवामान खात्याचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के

होसळीकर यांनी ही माहिती दिली मुंबई आणि कोकणात उद्या आणि परवा म्सळधार पाऊस होऊ शकतो असं त्यानी सांगितलं विदर्भातही उद्यापासून चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तर मध्य महाराष्ट्रात आणि अंतर्गत भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

त्यामुळे याप्रकरणी मुदखेड आणि नायगाव पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित कंपन्यांविरूद्ध गुन्हे नोंदवण्यात आले

दोन ते तीन टक्के क्षेत्रावर दबार पेरणीही करावी लागली आहे

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देवगाव फाटा इथं काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली

धनेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं काल व्रक्ष लागवड करण्यात आली